ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचं नाव करड्या यादीत कायम आणि दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी खेळ स्पर्धांचं आज उद्घाटन अमित शहा ओटीटी भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमाना भारतीय कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल असं केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे ओव्हर द टॉप अर्थात ओटीटी ऑनलाईन स्ट्रिमिंग आणि समाजमाध्यमं या डिजिटल मंचांसाठी केंद्र सरकारनं काल नीतीमूल्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यावर प्रतिक्रिया देताना अमित शहा म्हणाले की या नियमांमुळं समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांना अधिक अधिकार मिळाले असून त्याच्या तक्रारींची दखल घेतली जाण्याची ग्वाही दिली गेली आहे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 यापुढे समाज माध्यमांना खोडसाळ आशय प्रसारित करण्यास सुरुवात करणाऱ्या व्यक्तीचं नाव उघड करावं लागेल असं दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना या मार्गदर्शक सूचनांची माहिती देताना सांगितलं ऑस्ट्रेलिया गुगल गुगल आणि फेसबुकच्या व्यासपीठावरून वापरल्या जाणाऱ्या बातम्यांकरिता पैसे भरण्यासाठी या कंपन्यांना भाग पाडण्याच्या हेतूनं तयार केलेला कायदा ऑस्ट्रेलिया सरकारनं काल मंजूर केला अशा प्रकारचा जगातला हा पहिलाच कायदा आहे या कायद्याला दोन्ही कंपन्यांनी प्रचंड विरोध केला होता इंटरनेटवर कसं कामकाज चालतं हे समजून घेण्यात ऑस्ट्रेलिया सरकारची गफलत झाली असल्याचा प्रतिवाद गुगल आणि फेसबुकनं केला होता मात्र तो अमान्य करण्यात आला या कायद्यामुळं या बातम्यांसाठी वृत्तसंस्थांना किती पैसे द्यायचे याबाबत दोन्ही कंपन्या आणि ऑस्ट्रेलियातल्या वृत्त संस्था यांच्यात आर्थिक करार होणार आहेत या वादात फेसबुकनं ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना या व्यासपीठावरून बातम्यांचा वापर करण्यास बंदीही घातली होती मात्र सरकारबरोबर सविस्तर चर्चा झाल्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आली ऑस्ट्रेलियातल्या या कायद्यामुळं जगभरात अशाच प्रकारचे कायदे तयार केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे नीरव मोदी मोठा आर्थिक गैरव्यवहार करून केवळ न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर गेल्यानं कोणीही कायद्यापासून वाचू शकत नाही हे नीरव मोदी प्रकरणी ब्रिटनमधल्या न्यायालयानं दिलेल्या निकालातून स्पष्ट होत असल्याचं केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजेच सीबीआयनं म्हटलं आहे नीरव मोदीला भारतात हस्तांतरित करण्याइतपत त्याच्या विरोधात पुरावे असल्याचं भारताचं म्हणणं ब्रिटनमधल्या न्यायालयानं मान्य केल्याचं सीबीआयनं सांगितलं भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीनं हा निर्णय महत्वाचा असल्याचंही सीबीआयनं म्हटलं आहे या प्रकरणात पुरावे गोळा करण्याबरोबरच तपासातील पारदर्शकता सुनावणी भारतातील तुरुंगांची स्थिती कैद्यांना मिळणारी आरोग्य सुविधा असे इतर अडथळा आणणारे मुद्दे उपस्थित होऊनही सीबीआयनं अत्यंत नेटानं तपास केला असंही सीबीआयनं सांगितलं पाकिस्तान यादी जागतिक पातळीवर आर्थिक गैरव्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स म्हणजेच एफएटीएफ या संस्थेनं पाकिस्तानचं नाव त्यांच्या करड्या यादीत कायम ठेवलं आहे दहशतवादाला होणारा अर्थ पुरवठा रोखण्यात पाकिस्तानला अपयश आल्यानं एफएटीएफनं काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला याआधीच्या बैठकीत पाकिस्तानला दिलेल्या कृती आराखड्यावर या देशानं पूर्णपणे अंमलबजावणी केली नसून त्यांनी देशातले आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक रसदीवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे असं एफएटीएफचे अध्यक्ष मार्कस प्लेयर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पाकिस्ताननं सर्वच दहशतवाद्यांवर आर्थिक निर्बंध घालावेत आणि ठोस कारवाई करावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली जून महिन्यात याबाबत पुन्हा एकदा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं प्लेयर यांनी यावेळी सांगितलं

केंद्रीय गृह मंत्रालयानं काल याबाबत अधिसूचना जारी केली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इथली विधानसभाही बरखास्त केली आहे इथं लवकरच निवडणूक होणार आहे

नडडा बंगाल दौरा सोनार बांगलाच्या निर्मितीसाठी राज्यातलं सध्याचं सरकार बदलून टाकण्याचा निर्धार बंगालच्या जनतेनं केला असल्याचा दावा भाजपचे अध्यक्ष जे

नड्डा यांनी काल केला

भाजपच्या परिवर्तन यात्रांना पश्चिम बंगालमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही ते म्हणाले

हर्षवर्धन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशांत लक्षणीय सुधारणा होत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केलं आहे यामध्ये पूर्वोत्तर राज्यांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं त्यांनी नागालँड मधल्या दिमापूर इथं काल एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं जागतिक आरोग्य संघटना सर्वांना लस मिळावी यासाठी सुरू केलेल्या कोव्हॅक्स सुविधेला भारतानं केलेल्या मदतीबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत

लस वाटपात समानता आणण्याच्या हेतूनं भारतानं केलेल्या मदतीमुळं अनेक देशांना लसीकरण मोहीम सुरू करता आली असंही ते म्हणाले यूएई दौरा संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद सुलतान आल नाहयान हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत ते आज दिल्लीतल्या हैदराबाद हाउस इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर प्रसाद यांची भेट घेणार आहेत कृषी बांब् बांबू क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल सांगितलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आणि विशेषकरून ईशान्य भारतातील लोकांचं राहणीमान उंचावण्यात बांबू या पिकाचा मोठा हातभार लागू शकतो असंही तोमर म्हणाले बांबू क्षेत्रातील आव्हाने आणि विकास या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्रा ते बोलत होते या चर्चा सत्रात बोलताना केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नीतीन गडकरी यांनी बांबू क्षेत्राचा विकास करण्यासाठी गुंतवणूक आणि मोठ्या उद्योगांना त्याकडं आकर्षित करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं

मन की बात या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच ए आय आर न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल एपवर प्रसारित करण्यात येईल या कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद हिंदी प्रसारणानंतर लगेच प्रसारित करण्यात येईल टॉय फेयर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पहिल्या इंडिया टॉय फेयरचं उद्घाटन होणार आहे आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशी खेळण्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आवाहन केलं होतं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

मुख्यमंत्री पळणीसामी यांनी काल राज्य विधानसभेत ही घोषणा केली

सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज स्मृतिदिन आहे स्वातंत्र्यलढयातल्या क्रांतिकारक चळवळीचे धुरीण याबरोबरच तत्वज्ञप्रतिभावंत साहित्यिक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते त्यांच्या जीवनावर आधारित अनादि मी अनंत मी हे नाटक आज सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या नाट्य महोत्सवात सादर होणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पुण्यातही उद्या या नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं आहे

अल्पाईन स्कीईंग स्नो बोर्डिंग आईस हॉकी आईस स्केटिंग असे विविध हिवाळी खेळ या स्पर्धेत खेळले जाणार आहेत

नमस्कार